खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावं यासाठी शासनातर्फे दर निश्चिती

अभियंता संवर्गात महाभरती होणार असल्याची ऊर्जामंत्री डॉ नितिन राऊत यांची घोषणा

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम उद्या साधेपणान दीक्षाभूमीवर साजरा केला जाणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला उदया सरसंघंचालक डॉ मोहन भागवत संबोधित करणार रेमडेसिविर इंजेक्शन खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावं यासाठी शासनानं त्याचे दर निश्चित केले आहेत

रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावं यासाठी जिल्हाधिकारी महापालिका आय्क्त यांनी दक्षता घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केलं आहे

हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी द्रदृष्यसंवाद प्रणालीचा माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते जर येत्या उत्सवाच्या काळात आणि हिवाळा ऋत्मधे या आजाराविरोधात प्रेशी खबरदारी आणि उपाययोजना केल्या तर आपण या लढाईत चांगल्या स्थितीमधे असू असा विश्वासही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला फडणवीस कोरोंना लागण राज्याचे माजी म्ख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोंनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर संदेशातून दिली असून आपण औषधोपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या संपर्कात आलेल्या सर्वानी चाचणी करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे

भारत बायोटेक कंपनीनं भारतीय आय्र्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्यानं ही लस विकसित केली आहे लस परिक्षणाचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा येत्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्रु होईल

यामधे महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आंधप्रदेश पश्चिम बंगाल छतीसगड उत्तरप्रदेश राजस्थान दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश आहे

जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे तथापि धोका टळलेला नाही

नितीन राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तनाच्या पावन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रूपात एक आगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे

त्याम्ळे राज्यात मेगा भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याने हजारों तरुणांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे

यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीन्सार पदांचा त्लनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी आणि राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले

तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून विजयादशमीच्या दिवशी जगातील सर्व बौद्ध अन्यायी साजरा करतात

स्मारक समितीने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रददद केले असून ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याची तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ऑनलाईन दर्शन दीक्षाभूमी नागपूर या युट्युब चॅनेलवर घेता येईल अशी माहिती समितीचे सचिव डॉक्टर सुधीर फुलझेले यांनी दिली आहे अन्यायांनी दीक्षाभूमीवर गर्दी करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे दरम्यान आज दीक्षाभूमीच्या प्रांगणात समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्ज्न स्रई ससाई समितीचे सचिव डॉक्टर स्धीर फ्लझेले आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकवून बुद्धवंदना घेण्यात आली नागपूर शहरातील विविध आंबेडकरी आणि बौद्ध दीक्षाभूमीच्या स्तुपावर रोषणाई करण्याची मागणी केली असल्याने स्त्पावर रोषणाई करण्यास स्मारक समितीने परवानगी दिली आहे सौर ऊर्जा चलित गोदाम महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे शिवणी इथं उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा चलित गोदामाचं उदघाटन तथा लोकार्पण केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे यांच्या हस्ते द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक विजयादशमी उत्सव उद्या रविवार सकाळी आठ वाजता मर्यादित स्वरूपात आयोजित केला जाणार असून सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे प्रबोधन सकाळी ट्विटर फेसब्क य्ट्यूब या समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ हेडगेवार स्मारक समितीतर्फे देण्यात आली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभर असलेल्या शाखांमध्ये विजयादशमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर नागप्रातल्या संघाच्या म्ख्यालया सोबतच इतर शाखांमध्येही करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून साधेपणाने कार्यक्रम होणार आहेत दरवर्षीप्रमाणे होणारे स्वयंसेवकांचे पथसंचलनही रदद करण्यात आले आहे राष्ट्र सेविका समितीचा विजयादशमी उत्सव उदया सामाजिक द्रतेचे नियम पाळून मर्यादित संख्येत देवी अहल्या मंदिर इथ दूपारी चार वाजता प्रम्ख संचालिका शांता क्मारी यांच्या अध्यक्षतेत घेण्यात येणार आहे यंदा समिति स्थापना दिवस आणि तिथी एकच आल्याचा संयोग जूळून आला आहे